ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचण्या सध्या इंग्लंडमधे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यात तर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरु आहेत

राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

काल तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला

कोविड बाधित रुणांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांचे दर प्रशासनानं निश्वित केले आहेत मात्र यात सर्व प्रकारच्या तपासण्या आणि अन्य खर्चाचा समावेश नाही सांगली जिल्हा प्रशासनानं या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रात अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे नाशिक शहरात कोरोनाची साथ सुरू असतानाच अन्य आजारांचा प्रादुर्भाव दैखील वाढताना दिसत आहे

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अंगणवाडी समाज मंदिर आणि मोठया रुग्णालयांमध्ये ही फिवर क्लीनिक सुरू करणार असल्यायं त्यांनी सांगितलं

या तपासणीत सहा विद्यार्थ्यांना कोरोना चा संसर्ग झाल्याचं आढळून आलं असून त्यांना कोविड सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या तपास प्रकरणात बिहार पोलिसांनी कायदेशीर कार्यपद्धतीचं पालन केल्यास मुंबई पोलीस त्यांना पूर्ण सहकार्य करतील असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं ते आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते सुशांत सिंगला मानसिक आजार होता आणि त्यासाठी तो उपचारही घेत असल्याचं सिंग यांनी सांगितले

दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी बिहारमधून महाराष्ट्रात आलेले पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना नियमानुसारच होम क्वारंटाईन केलं असल्याचं मुंबई महापालिकेनं म्हटले आहे

विहारमधून तपासासाठी महाराष्ट्रात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना विलगीकरणात ठेवणं घुकीचं असल्याचं मत विहारघे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे हा हा राजकीय मुद्दा नसल्यानं आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो नसल्याचं यांनी स्पष्ट केलं आज सर्वत्र रक्षांधनही साजरे होत आहे बहिणी राखी पौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडल्याचं पहायला मिळालं कोरोना संसर्गाच्या काळात घराबाहेर पडलेल्या बहीणी तोंडाला मास्क बांधायला मात्र विसरलेल्या नाहीत टाळेबंदीत दूकानं बंद असल्यानं अनेकांनी रस्त्यावर पथारी मांडून राख्यांची विक्री केली सणाच्या निमित्तानं मिठाईघी दुकानं सजली असून लोकांनी मिठाई घेण्यास गर्दी केली आहे आज सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या नारळी पौर्णिमेवर कोरोनाचा प्रभाव दिसतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी होते पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही जेटीवर गर्दी करू नये असे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत ठिकठिकाणी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांवर देखील प्रशासनानं बंदी घातली आहे मच्छीमार बांधवांप्रमाणं मालवणचे व्यापारीही सागराला नारळ अर्पण करतात मात्र आज केवळ पाच व्यापारी प्रातिनिधिक स्वरूपात सागराला नारळ अर्पण करतील दरवर्षी होणाऱ्या कबबड्डी नारळ लढवणे यासारख्या स्पर्धा यंदा होणार नाहीत रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी पोलीस आणि सीमाशुल्क विभागातर्फे मांडवीघ्या समुद्रात नारळ अर्पण केला जाईल नागरिकांनी नारळ अर्पण करण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे वेसावे कोळीवाड्यात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते पण यंदा नारळी पौर्णिमेवर कोरोनाघे सावट दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सकाळपासून नारळ समुद्राला विसर्जित करण्यात आले

अशी माहिती वेसावे कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन घिंचय यांनी दिली

परिणामी सर्व राज्यांचा ग्रामीण भाग हागणदरीमुक झाला आहे आता या योजनेचा दुसरा टप्पा अर्थात ओडीएफ प्लस राबवण्याच्या हालघाली सुरू असल्याची माहिती जलशक्ती विभागाषे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आकाशवाणीला दिली स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजवणीत वाशिम जिल्हा राज्यात दुसऱ्या तर अमरावती विभागात पहिल्या क्रमांकावर आहे

या मंदिराघ्या पायाभरणीत देशातील विविध धार्मिक स्थळं आणि पवित्र नद्यांचं जल टाकण्यात येणार आहे यामध्ये गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरूकृंज आश्रमातील माती नेली जाणार आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाघे सरघिटणीस जनार्दनपंत बोथे यांच्या हस्ते जितेंद्रनाथ महाराज यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली आहे

गेले काही दिवस त्यांच्यांवर घरीच उपचार सुरू होते